त्यात राज्यातल्या बीड लातूर नांदेड उस्मानाबाद परभणी हिंगोली बुलडाणा अकोला अमरावती आणि सोलापूर या दहा मतदार संघाचा समावेश आहे या सर्व मतदारसंघांमधे काल प्रचाराच्या अखेरच्या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या

जगातली तिसरी सर्वात मोठी लोकशाही असलेल्या इंडोनेशियात आज सार्वत्रिक निवडणूका होत आहेत यात अध्यक्ष संसद सदस्य आणि स्थानिक परिषदांच्या निवडणुकीसाठी एकाच दिवसात मतदान होणार असल्यानं जगाच्या निवडणूक इतिहासातलं हे सर्वात गुंतागुंतीचं जटील मतदान मानलं जात आहे मतदान संपताच मतमोजणी सुरु होणार असली तरी अंतीम निकाल अधिकृतरित्या मेआधी जाहीर होण्याची शक्यता दिसत नाही

बुलडाणा जिल्ह्यात वीज कोसळून चार जण ठार झाले अकोला जिल्ह्यात मुर्तिजापूर पातूर इथं गारपीट झाली या गारपिटीत पातूर तालुक्यातल्या पळसखेड इथल्या शेतात काम करणाऱ्या एका महिलेचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला नाशिक जिल्ह्यात काल सलग तिसऱ्या दिवशी अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला यात बागलाण दिंडोरी आणि देवळा या तीन तालुक्यांत वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला गेल्या तीन दिवसांत अवकाळी पावसानं जिल्ह्यात आठ जणांचे बळी घेतले आहेत नांदेड जिल्ह्यात भोकर आणि कंधार इथं शेतात काम करत असणाऱ्या दोन शेतमजूरांचा काल वीज पडून मृत्यू झाला वादळी वाऱ्यामुळे मोसंबी लिंबू आंबा आणि केळीच्या बागा तसंच हळद पिकाचं नुकसान झालं आहे

राज्यातल्या जलाशयांमधल्या मृत पाणीसाठ्याचं नियोजन करुन त्याचा वापर प्राधान्यानं पिण्यासाठी करावा अशा सूचना मुख्य सचिव यु

मदान यांनी दिल्या आहेत मुंबईत झालेल्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर्सच्या फेऱ्यांबाबत जीपीएसच्या सहाय्यानं गटविकास अधिकाऱ्यांनी दररोज संनियंत्रण करावं असे निर्देश मदान यांनी दिले आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकया नायड्र तसंच राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी महावीर जयंतीनिमित्त देशातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत या दिनाच्या निमित्तानं देशात तसंच जगभरात सौहार्दाचं वातावरण निर्माण करण्याचे सतत प्रयत्न केले पाहिजेत असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे